केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक यांमध्ये हे आरक्षण लागू होईल त्याचबरोबर सरकारनं आरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत राज्य शासनानं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयीन पातळीवर गांभीर्यपूर्वक हाताळलं जात असल्याचं ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यात वडवणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी संकूलाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या कालमर्यादेत हा विषय सोडवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या विरोधी सदस्यांनी विविध मुद्द्यावर केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात आजही व्यत्यय आला लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्यामुळे अण्णा द्रमुकच्या तीन तर तेलगू देसमच्या एका सदस्याला सभापती सुमित्रा महाजन यांनी आज दोन सत्रांसाठी निलंबित केलं आज लोकसभेचं कामकाज सुरु होताच राफेल विमान कराराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही मागणी करत विरोधी सदस्य हौद्यात उतरले भाजपा सरकारच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीला एक लाख कोटी रुपयांचं कंत्राट दिल्याचा संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीचा मुद्राही यावेळी विरोधकांनी उपस्थित केला

उत्तर प्रदेशात तत्कालीन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारन कथित बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणावरून सीबीआयनं टाकलेल्या छाप्यांचे पडसाद आज राज्यसभेत उमटले या मुद्द्यावर समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला या गदारोळात समाजवादी पक्षासह अन्य विरोधी पक्षाचे सदस्यही सहभागी झाले त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं एरिक्सन डिया या कंपनीची देणी थकवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी नोटीस जारी केली आहे अनिल अंबानी आणि संबंधितांनी एका आठवडयाच्या आत या नोटिसीला उत्तर द्यावं असे आदेश न्यायमूर्ती आर

नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं दिले आहेत

सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सरकारी बक्त देशातील संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगार संघटना तसंच उद्योगांतील विविध संघटनांनी उद्या आणि परवा देशपातळीवर संपाची हाक दिली आहे या संपांमुळे मुंबईसह राज्यभर जनजीवनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे संपामुळे देशातील बक्रीच्या व्यवहाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कामगार विरोधी सरकारी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बक्तिनी पुकारलेल्या संपाला भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय बक्तिकर्मचारी संघाने पाठिंबा दिला आहे आपल्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत प्रशासनासोबत झालेली बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांची चर्चा निष्फळ ठरल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीरीपासून संप पुकारला आहे शिवसेनेनं या संपाला पाठिंबा दिल्यामुळे बेस्टची बस सेवाउद्या ठप्प होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान बेस्ट प्रशासनानं वाटाघाटीसाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज द्पारी बोलावलं आहे बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कामगार संघटनांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रक्मार बागडे यांच्याशी चर्चा केली मात्र प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे चर्चा फिस्कटली संप पुकारण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बहुमतानं पाठिंबा दिला आहे

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यानं सामना अनिर्णित राहिला

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघानं केला आहे